आत्मनिर्भर बनेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधे प्रतिपादन राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय आधिवेशन उद्यापासून सुरू होणार कोरोनाप्रतिबंधक कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून विरोधी पक्ष सर्व कोरोना योद्ध्यांचा अपमान करत असल्याचं मख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचं प्रतिपादन राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला असल्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची टीका वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

अंतराळात झेपावलं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पढचा टप्पा उद्यापासन राज्यात सरू होणार जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनात विज्ञानाचा विस्तार करेल प्रत्येक क्षेत्रात विज्ञान येईल तेव्हा प्रगतीचे मार्गही मुक्त होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवाशीयांशी संवाद साधत होते आजचा राष्ट्रीय विज्ञान दिवसही महान वैज्ञानिक डॉक्टर सी

रामन यांनी शोधून काढलेल्या रामन फिंक्टला समर्पित असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी नाशिकमधल्या स्नेहल यांनी त्यांना नमो एपवर देशातल्या संशोधकांनी विज्ञानाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाविषयी लिहीलं असल्याचा उल्लेखही केला

प्रधानमंत्र्यांनी देशाच्या संस्कृतीचं आणि नद्यांचं नातं विषद करतानाच जलसंवर्धनाचं महत्वही सांगितलं पावसाचं वाया जाणारं पाणी साठवून ठेवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय राबवणार असलेल्या कॅच द रेन या अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं प्रधानमंत्र्यांनी संत रविदास यांच्या शिकवणीची तरुणांना आठवण करून दिली संत रविदास यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी स्वतःला जुन्या पद्धती आणि रीतींमधे अडकवून घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय आधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषद घेतली कोविडचा धोका अजून टळलेला नाही त्यामुळे सरकार सर्वतोपरी काळजी घेत आहे

राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे उद्या सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते कोविड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत असं फडनवीस यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिहासातलं सर्वात लहान अधिवेशन होतय कामकाजामधून पळ काढण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुक्त आणि योग्य प्रकारे चौकशी व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूई केला आहे असं राठोड यांनी बातमीदारांना सांगितलं आपल्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी अनुचित होती याप्रकरणी चौकशी पूर्ण होण्याआधीच आपल्यावर विरोधकांनी आरोप केले असं ते म्हणाले दरम्यान राठोड यांनी पहिल्या दिवशीच राजीनाम द्यायला हवा होता असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे का किंवा स्वीकारला जाणार आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही याप्रकरणी एफआयआर दाखल झाला पाहिजे अशी मागणी आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबईतल्या केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतक्मार गुलाबराव पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल डॉ प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली डॉ प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूरमधून एम टेक आणि त्यानंतर नागपूरच्या व्हीएनआयटीतून पीएच डी प्राप्त केली आहे

त्यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणेचे सहायक संचालक निखील देशमुख पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशीन राय आदी अधिकारी उपस्थित होते देशातल्या पहिलाच राष्ट्रीय खेळणी महोत्सव सध्या व्हर्चुअल पद्धतीनं सुरु आहे पुण्यातल्या पूजा एजन्सी ही खेळणी उद्योजक कंपनी या महोत्सवात सहभागी झाली आहे

हरी कुमार यांनी आज नौदलाच्या पश्विम विभागाचे फ्लॅग ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारला मुंबईत नौदलाच्या मुख्यालयामध्ये आज झालेल्या समारंभात सी अजित कुमार यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली

न्यू स्पेस डिया लिमिटेडची ही पहिलीच व्यावसायिक मोहीम आहे या मोहिमेच्या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नॅशनल न्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं अभिनंदन केलं आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

सर सी वी रामन यांचं विज्ञान क्षेत्रातलं योगदान अतुलनीय आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे त्यांनी आपल्या संदेशात विज्ञान क्षेत्रात कार्यरत सर्वसंशोधकांना आणि वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यात विज्ञान तंत्रज्ञानाचा शिक्षण कौशल्य आणि कामावरचा प्रभाव हीच यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे ही संकल्पना आणि भारताची आगामी वाटचाल याविषयी नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्रासाठी हनीवेल एज्युकेटर म्हणून काम करत असलेल्या भारतीय वैज्ञानिक लीना बोकील यांनी आकाशवाणीला सांगितलं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा उद्यापासून राज्यात सुरू होणार आहे

पाटील यांनी आकाशवाणीला दिली

याशिवाय रुग्णालयांमध्ये थेट जाऊन सुद्धा अपॉडिमेंट घेता येईल असं त्यांनी सांगितलं लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणार असलेल्या रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल असं ते म्हणाले मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक वाढत असताना रुग्णदुपटीच्या कालावधीत होणारी घसरणही चिंताजनक आहे

यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल जारी केले

वाशीम जिल्ह्यात काल संध्याकाळपासून संचारबंदी लागू केली असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद आहेत

येत्या दोन मार्चला अंगारकी संकष्टी आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक गणपतीप्रळ्याला जात असतात मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मंगळवारची यात्रा रद्द केल्याचं मंदिराचे प्रमुख विधस्त डॉ

पूर्व मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक गोवा किनारपट्टी भागातलं चक्रीवादळ अरबी समुद्रात आग्नेय दिशेला सरकलं आहे काल मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे